स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हा देशातील आव्हानांना सोडविण्यासाठीचा नवीन उपक्रम असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले

पालघर मध्ये जिल्हा रुग्णालय मंजूर केलं असून त्यासाठी लागणारी अधिकची जागा उपलब्ध करुन द्यायचा आपण प्रयत्न करु असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं ते आज पालघर इथं महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते आज चिकित्सा पद्धतीत बरेच बदल झाले आहेत

यावेळी आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते मुंबईतल्या वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दरम्यानच्या मोनोरेलच्या दुस या टप्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते होणार आहे

मुंबईतल्या परळ रेल्वेस्थानकाचं रुपांतर आज टर्मिनसमध्ये होणार असून या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री पियूष गोयल उपस्थित राहणार आहेत यावेळी रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते परळ टर्मिनस वरुन उपनगरीय रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाईल नागपूर साप्ताहिक हमसफर एक्सप्रसेचं उद्घाटनही यावेळी व्हिडीओ लिंक द्वारा होणार आहे सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद नवीन रेल्वे रुळ अंबरनाथ तसंच बदलापूर स्टेशन सुधारण्यासाठी पायाभरणी कार्यक्रमही यावेळी होईल या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर अनंत गीते रामदास आठवले आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत

पंढरपूर इथं उभारल्या जाणाऱ्या नवीन स्थानकाच्या भूमीपूजन समारंभात ते बोलत होते डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोटयात जाणाऱ्या एसटी महामंडळाला उर्जीतावस्था आणण्यासाठी हा निर्णय झाला असून यामुळे महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचा फायदा होईल तसंच पर्यावरणाचा ्हासही टळेल असं रावते म्हणाले एसटी महामंडळ आपले पंप सुरु करणार असून यातून सर्वसामान्य ग्राहकांनाही एलएनजी घेता येईल असं रावत म्हणाले

राज्यातल्या शिवसेना भाजपा युतीच्या जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाला डावलल्यानं तीव्र नाराजी व्यक्त करतानाचं आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडणार नसल्याची ग्वाही रिपाइंचे नेते आणि केंद्रीय समाज कल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे ते काल नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते युतीच्या जागा वाटपात दोन जागा रिपाईला मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं सायंकाळी गोल्फ क्लब मैदानावर झालेल्या सभेत त्यांनी रिपाइं ऐक्याची हाक दिली

मूळ भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक मेधा नार्वेकर यांची पेन्सिल्वानिया विद्यापीठाच्या उपाध्यक्ष आणि सचिवपदी नियूक्त झाली आहे व्हार्टन स्कूलमधून िबी प्रदवी मिळवलेल्या नार्वेकर क्रि जुलैपासून पदभार सांभाळतील असं विद्यापीठानं प्रसिद्वीपत्रकात म्हटलं आहे सध्या त्या पेन्सिल्वानिया विकास आणि माजी विद्यार्थी संपर्क विभागाच्या वरिष्ठ सहयोगी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत

नवी मुंबई युनायटेड रन या संकल्पनेवर आधारित नवी मुंबई महापौर मॅरेथॉन स्पर्धा आज झाली

पुरूष गटात अविनाश पवार आणि अनिल कोरवी तर महिला गटात रिझवाना अनुप आणि शिंजनी मिओगी अनुक्रमे व्दितीय आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले